द्वेषावर आधारित राजकारण हा चिंतेचा विषय साहित्य संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांचं प्रतिपादन

केंद्र सरकारनं काल यासंदर्भातील राजपत्र जारी केलं आहे

संमेलन उस्मानाबाद द्वेषावर आधारित राजकारण समाजकारण हा घिंतेचा विषय असुन देशापुढच्या मूलभूत प्रशांकडे लक्ष देण्याची गरज साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो यांनी व्यक्त केली

भारतीय संविधानातील समतेचा विचार धर्मनिरपेक्षता लोकशाही पर्यावरण संतसाहित्य मराठवाड्यातील पाणीप्रश्र इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे वाढलेले स्तोम मायबोलीकडे होत असलेले दूर्लक्ष आदी मृद्यांचा ऊहापोह त्यांनी आपली भाषणात केला तसंच या संमेलनात राजकीय मंडळींनी व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल दिब्रिटो यांनी त्यांचे अभिनंदन केले साहित्य संमेलनाचं उदघाटन रानकवी पद्मश्री ना धो महानोर यांच्या हस्ते झालं महानोर यांनी आपल्या भाषणात वाचन संस्कती वाढवण्याची गरज अधोरेखित केली घरात वाचनीय प्स्तकांची देवघरं निर्माण व्हायला हवीत असं ते म्हणाले निकोप साहित्यिक चळवळी निर्माण व्हाव्यात आणि त्याला वाचकांचा पाठिंबा मिळावा अशी अपेक्षा मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ अरुणा ढेरे यांनी व्यक्त केली तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिडीनं संमेलनाचा प्रारंभ झाला प्रकृती ठीक नसल्यामुळे संमेलनाध्यक्ष ग्रंथदिंडीला उपस्थित राहिले नाहीत संमेलनाच्या ठिकाणी काही अनधिकृत स्टॉल असून पायरेटेड पुस्तके विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचं लक्षात आल्यानंतर वादसद्रश्य स्थिती निर्माण झाली होती प्राथमिक शिक्षण प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतच व्हायला हवे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी काल नागप्रमध्ये केलं कवि कुलगुरु कालिदास संस्कृत विद्यापिठातर्फे आयोजित अखिल भारतीय प्राच्यविद्या संमेलनाच्या उद्वाटनप्रसंगी ते बोलत होते भाषेला जाती किंवा धर्माच्या दृष्टिकोनातून न बघता संस्कृत भाषेचा प्रचार हा साध्या सोप्या भाषेत करणं आवश्यक असल्याचं ते म्हणाले हिंदीभाषा राज्यपाल आपला देशातल्या भिन्न संस्कृती एकत्र जोडण्यासाठी राष्ट्रभाषा हिंदीचं महत्व अनन्यसाधारण आहे असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले जागतिक हिंदी दिवसानिमित्ताने आयोजित संमेलनात ते काल मुंबईत बोलत होते जेएनय दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अर्थात जेएनयूमध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणीदिल्ली पोलिसांनी नऊ संशयितांची ओळख पटवली आहे अशी माहिती पोलीस उपआयुक्त जॉयतिर्की यांनी काल पत्रकारांना दिली गेल्या आठवड्यात विद्यापीठात झालेल्यातोडफोडीची हिंसाचाराची चौकशी सुरू असून या प्रकरणातील संशयितांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितलं जेएनयू विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आईशी घोष ही देखील सर्व्हर रूमची तोडफोड करणाऱ्यांच्या गटात असल्याचे दिसून आले आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी नोंदणी करू इच्छित होते मात्र त्यांना नोंदणीकरू देण्यात आली नाही विशिष्ट विद्यार्थ्यांना लक्ष्य केल्याचं स्पष्ट झालं आहे असंही तिर्की यांनी सांगितलं या प्रकरणी तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून चौकशी सुरू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं दरम्यान जेएनयूमधील हिंसाचारात डाव्या संघटनाघे विद्यार्थी सहभागी असल्याचं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलं असल्याचं सांगत माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करून घेत असल्याचा विरोधी पक्षांचा दावा फेटाळून लावला स्वतंत्र विद्यापीठ मुंबई विद्यापीठाचं विभाजन करून कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन करणं आवश्यक आहे त्यासाठी एक समिती स्थापन करावी असे आदेश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल या संदर्भातल्या बछ्कीत दिले त्याचबरोबर पक्षि इथं संतवारकरी विद्यापीठाच्या निर्मितीसाठीही समिती स्थापन करावी आणि या समितीमध्ये शासकीय आणि वारकरी संप्रदायातल्या तज्ज्ञ मार्गदर्शक व्यक्तींचा समावेश असावा असंही सामंत यांनी सांगितलं पिफ काळानुरुप बदलताना कलेचा गाभा बदलू नये यासाठी या क्षेत्रातल्या जाणकारांनी दक्ष राहण्याची गरज आहे अशी अपेक्षा ज्येष्ठ दिग्दर्शक बी

सिंग यांनी आज पृण्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केली पृणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष सन्मान झाल्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते अभिनेते शिवाजी साटम यांनीही यावेळी आपल्या कारकिर्दीतल्या आकाशवाणीच्या आठवणींना उजाळा दिला ते म्हणाले

अगदी आज सुध्दा मी आकाशवाणी मराठी जास्त ऐकतो गौरी लंकेश गौरी लंकेश यांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या आरोपीचा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येशी काही संबंध आहे का याची खात्री करण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी कर्नाटक पोलिसांकडून माहिती मागवली आहे राज्याचे गृहमंत्री अमित देशमुख यांनी काल मुंबईत पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली कर्नाटक पोलसांनी या प्रकरणी ऋषीकेश देवडीकर याला अटक केली आहे प्रदर्शन अकोला अकोला इथं कृषी आणि अन्न प्रक्रिया उपकरण प्रदर्शनाचं उदघाटन केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री संजय धोत्रे यांच्या हस्ते काल झालं लघू आणि मध्यम उद्योगांच्या भरभराटीसाठी केंद्र सरकार नवनवीन योजना आखत असून त्याचा अवलंब करून आपल्या उत्पादन क्षमतेत वाढ करावी असं प्रतिपादन त्यांनी याप्रसंगी केलं अकोला इंडस्ट्रीज असोसिएशनच्या वतीनं आयोजित केलेलं हे प्रदर्शन तीन दिवस चालणार आहे निवडणक नाशिक रत्नागिरी नाशिक महापालिकेच्या दोन जागांसाठी काल झालेल्या पोटनिवडणकीत महाविकास आघाडीचे मधूकर जाधव आणि जगदीश पवार निवडून आले तर मालेगाव येथ झालेल्या पोटनिवडणूकीत जनता दलाचे मोहम्मद मुस्तकीम डिग्नीटी विजयी झाले रत्नागिरी जिल्ह्यातल्या लांजा नगरपंचायतीवर शिवसेनेनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे थेट नगराध्यक्ष पदाच्या पहिल्या निवडणुकीत शिवसेनेचे मनोहर बाईत विजयी झाले

एका बिनविरोध जागेसह अपक्ष तीन जागांवर विजयी झाले आहेत यात्रा सातारा सातारा जिल्ह्यातल्या मांढरदेवी काळेश्वरी देवीच्या यात्रेमध्ये काल सुमारे तीन लाखांहून अधिका भाविकांनी दर्शन घेतलं पहाटे देवीला अभिषेक करण्यात आला यात्रा कालावधीत पशूबळी दिला जाणार नाही याची दक्षता घेण्यासाठी पथक तस्तित ठेवण्यात आली आहेत

सू पाटील समीक्षा प्रस्कार ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे

परिषद नांदेड नांदेड इथं काल पाचव्या आंतरराष्ट्रीय संगणकीय अभियांत्रिकी तंत्रज्ञान परिषदेला सुरवात झाली

धुरणे नंदरवार केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध करत आशा आणि गटप्रवर्तक महिलांच्या मागण्यांसाठी नंदूरबार जिल्हा परिषद कार्यालयासमोर काल धरणे आंदोलन करण्यात आले मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आयटक संलग्न अंशकालीन स्त्री परिचर संघटनेनं दिला आहे पाणी लातर दुष्काळग्रस्त लातूर जिल्ह्यातला पाणी प्रश्न विविध पाणी विषयक योजनांचा समन्वय करुन प्राधान्यानं सोडविला जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी जिल्हा आढावा बस्कीत बोलताना काल लातूर्मध्ये दिली लातूर जिल्ह्यातल्या इतर प्रश्नांचाही आढावा घेण्यात आला मोर्चा गडचिरोली गडचिरोलीमधल्या समस्यांकडे प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं काल नगर परिषद कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला आपल्या मागण्यांचं निवेदन यावेळी देण्यात आलं खेलो इंडिया गुवाहाटी इथं सुरु असणाऱ्या युवा क्रीडा स्पर्धेत कालचा दिवस महाराष्ट्रासाठी संमिश्र ठरला

ठाण्याचीच श्रेया बंगाळे आणि औरंगाबादची सिद्धी हत्तेकर यांनी रौप्यपदक पटकावलं

तिरंदाजीत महाराष्ट्राच्या खेळाडुंनी चांगली छाप पाडली असुन ईशा पवार हिली सुवर्णपदकांची हॅटट्रीक साधण्याची संधी आहे तत्पुर्वी खेलो इंडीयाचं उदघाटन केंद्रीय क्रीडामंत्री किरेन रिजिजु यांच्या हस्ते झालं यावेळी महाराष्ट्राच्या पथकाचं नेतृत्व क्रीडा संयोजक अरुण पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं

भारताचा शार्दुल ठाकूर सामनावीर तर नवदीप सप्ती मालिकावीर ठरला